पूर्व लडाखघ्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर घीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे

दोन्ही देशांमध्ये अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात ही बैठक झाली असं भारतानं म्हटलं आहे भारत घीन रशिया अशी तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे भारतातर्फे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर या बैठकीत सहभागी होणार आहेत जागतिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्याच्या दृष्टिकोनातून कोरोना महामारीवर सुद्धा या बैठकीत चर्चा होईल असं भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं दक्षिण काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे मात्र त्यात एक भारतीय जवान शहीद झाला

ही सर्व वेंटिलेटर्स भारतीय बनावटीची आहेत याशिवाय एक हजार कोटी रुपये स्थलांतरित मजुरांसाठी देण्यात आले आहेत

कोव्हीडच्या काळात देशातल्या गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवायची तरतूद आणखी तीन महिन्यांसाठी वाढवावी आणि तात्पुरत्या शिधापत्रिकाही द्याव्यात अशी मागणी काँप्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे देशातल्या लाखो गरिबांना याची गरज आहे आणि कोव्हीड मुळे आणखी अनेक जण गरिबीच्या खाईत लोटले जाण्याघ्या उंबरठ्यावर आहेत त्यामुळे कोव्हीडनं होणारे भूकबळी टाळण्यासाठी मोफत अन्नधान्य पुरवठा आणखी काही काळ व्हायला हवा असं त्यांनी म्हटलं आहे कोरोना विषाणू संसर्गावर प्रभावी आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे आज हरिद्वार क्रि पतंजली योग पीठ िंग पत्रकार परिषदेत त्यांनी या औषधांबाबत माहिती दिली

कोरोनिल तसंच श्वासारी अशी या औषधांची नावं असून ही औषधं या पत्रकार परिषदेत प्रदर्शित तसंच वितरित करण्यात आली

केंद्रीय आरोष्य मंत्रालयानं ही माहिती दिली

भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत असं अर्थविभागानं निवेदनाद्वारे म्हटलं आहे गेल्या दोन महिन्यात भारत पीपीई किट्स निर्मितीत जगात दूसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे यावरून भारतीय उत्पादन क्षमतेची लवघिकता दिसून येते असं या निवेदनात म्हटलं आहे मे आणि जून या दोन महिन्यात वीज आणि कोळशाचा वापर वाढला आहे तसच आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूकही वाढली यावरूनही हेच स्पष्ट होतं असही नमूद करण्यात आलं आहे

बीड शहरात काल चार कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली

काल दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं

सांगली जिल्ह्यात काल एका वृद्धावा कोरोनामुळे मृत्यू झाला

कोरोना संकटामुळं यंदा देशातून कोणालाही हज यात्रेसाठी न पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

त्यामुळं हा निर्णय घेतल्याचं अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं

या सर्व अर्जदारांना आता कुठल्याही कपातीशिवाय परतावा दिला जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर ओडिशातल्या पुरीमध्ये आज जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे मात्र त्यात यंदा भाविक सहभागी झालेले नाही रथ ओढणारे सर्व सेवक तोंडाला रुमाल बांधून किंवा मास्क बांधून यात सहभागी झाले आहेत पूरीमध्ये कर्प्यू लावण्यात आला असून काल रात्रीपासून शहरात कुणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही तसेच कुणालाही घरातून बाहेर येण्याची परवानगी नाही

पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा सध्या व्रिक्ट्रॉनिक पद्धतीनं राबवायचा असल्यानं तो सर्व उपकरणांवर तसच ऑफलाईन सुद्धा सहजपणे उपलब्ध झाला पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले आहेत